अमेरिकेची अंतराळ संशोधान संस्था असलेल्या नासाने म्हटलंय की अंतराळातलं संशोधन अतिशय अवघड असून ज्ञरोचा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रयत्न प्रेरणादायी असाच आहे

या मोहिमेसाठी सिरोच्या वैज्ञानिकांनी केलेल्या परिश्रमांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं तसंच आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

सिवन यांनी स्पष्ट केलं आहे

जम्मू कश्मीरमधे स्थिती सुरळीत होऊ नये याकरता पाकिस्तान हरत हेने प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी केला आहे याप्रकरणी पाकिस्तान घायकुतीला आल्याचं दिसतं असं त्यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं

नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे निर्बंध अत्यावश्यक आहेत असं ते म्हणाले दूरध्वनी आणि मोबाईल सेवा जम्मू आणि लडाखमधे पूर्ववत झाली आहे

अति महत्त्वाच्या भारतीय व्यक्तींच्या विमानांचा मार्ग रोखण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाबद्दल भारतानं खेद प्रकट केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं की हा निर्णय निष्फळ असल्याचं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे येत्या पाच वर्षांत साडे तीन लाख कोशीरुपये जल जीवन अभियानावर खर्च करून घरोघरी पेयजल पोहोचवणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथं सांगितलं औद्योगिक नगरी ऑरिक सिद्धी तसंच सुसज्ज ऑरिक सभागृहाचं त्यांनी काल उद्घात्र केलं त्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गाविया मेळाव्यासाठी राज्यभरातून उपस्थित महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री पियुष गोयल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठ कोणी क्रमांकाची गॅसजोडणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आएशा रफिक शेख या लाभार्थी महिलेला प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आली निर्धारित मुदत पूर्ण होण्याच्या सात महिने आधीच हा पिपा गाठल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी लाभार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या महिलांच्या नेतृत्वात राष्ट्रकल्याणाचा निर्धार सरकारनं केला असल्याचं सांगतानाच महिला बचतगा सदस्यांसाठी पाच हजार रुपये ओव्हरड्राफ आणि स्वयंसहायता बचत ग च्या एका सदस्याला मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रुपये कर्जाचा विशेष लाभ देण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली मराठवाडा वॉ उे ग्रीड योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख करत यामुळे मराठवाड्यातला दुष्काळ दूर होईल असा विधास त्यांनी यावेळी व्यक्त केला

मुंबईत मेट्रोच्या विविध कामांचं उद्घाजि केल्यानंतर ते बोलत होते

हरियाणातल्या येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्क्षमूमीवर मोदी रोहतक इथ विजय संकल्प रॅलीलादेखील संबोधित करणार आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खड्टर यांच्या गेल्या महिन्यात काल्का इथून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप या विजय संकल्प रॅलीनं होईल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली हे दोन दिवसीय अधिवेशन होईल ईशान्य भारतीय राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल या अधिवेशनाला उपस्थित राहतील ईशान्य भारतीय राज्यांसाठीच्या अनेक गंभीर विकास मुद्द्यांसंबंधी विविध राज्यांचे मंत्री आणि राज्यसरकारं यांची सादरीकरणं या दोन दोन दिवसीय अधिवेशनात होतील नव्या मोठा ेर वाहन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेतील वाढ ही लोकांना वाहतूक नियम पाळायला लावण्यासाठी असल्याचं केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हा िं आहे नागपूर शें एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी पर्सीमहत्वाचे की जीवन असा प्रश्न विचारला जे वाहतुकीचे नियम तोडतील त्यांनाच दंड द्यावा लागणार आहे असं ते म्हणाले लोक रस्ते सुरक्षाविषयक नियम गांभीर्यानं घेत नाहीत आणि लहानशी रक्कम देऊन सुद्धित करून घेणं त्यांना सवयीचं झालं आहे कडक नियम बनवल्याखेरीज या प्रवृत्तीला आळा बसणार नाही असं ते म्हणाले

मात्र मुसळधार पावसामुळं विसर्जनप्रक्रीयेत कोणताही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही राज्यात त्रिरत्रही ठिकठिकाणी गौरी आणि गणपतींना निरोप देण्यात आला मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात आज आणि उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे या काळात वातावरण ढगाळ राहील असंही हवामानखात्यानं सांगितलं

तालिबानबरोबरचा शांतता करार आपण रद्द केला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हा कें आहे काबुल कारबाँब हल्ल्याची जबाबदारी तालिबाननं घेतल्यानंतर कॅम्प डेव्हिड इथं वरिष्ठ तालिबानी नेत्यांबरोबरची नियोजित बक्कि आणि बोलणी रद्द केल्याचं ट्रम्प यांनी संदेशांच्या मालिकेत म्हटलं आहे

गुरुवारी काबूल इथं तालीबानच्या कारबॉम्ब हल्ल्यात एका अमेरिकी सत्तिकांसह बारा जण ठार झाले

पदार्पणातच अमेरिकन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे

पुरुषांचा अंतिम सामना आज दानिल मेद्वदेव आणि राफेल नदाल यांच्यात होणार आहे